येत्या गुरुवारी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी ती पूर्ण होण्याची शक्यता आहे सर्व मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

मतमोजणीच्या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं जाणार आहे ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारयांना पत्र लिहून केली आहे मतदान यंत्रात हेराफेरी होऊ शकते अशी जनभावना असल्याचा दावा त्यांनी केला आहे प्रत्येक फेरीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर मतांची आकडेवारी तात्काळ जाहीर करावी आणि त्यानंतरच पुढच्या फेरीची मोजणी करावी व्हीहीपॅटच्या मोजणीसाठी मतदान यंत्र निवडीची मुभा उमेदवारांना यावी

या प्रकाराची प्रशासनानं लागलीच दखल घेत दोन जणांविरुद्व ग्रन्हा दाखल केला आहे परभणी जिल्ह्यातल्या आठ गावांनी रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी कालच्या मतदानावर बहिष्कार टाकल्याचं समोर आलं आहे सोनपेठ तालुक्यात गोदावरी नदीकाठच्या या गावांतल्या मतदान केंद्रांवर काल शुकशुकाट असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

राष्ट्रीय ग्न्हे नोंदणी ब्यूरोनं याबाबतची आकडेवारी काल जाहीर केली या यादीत उत्तर प्रदेश सर्वात वरच्या स्थानावर आहे

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं विलिनीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचारयांच्या काही संघटनांनी आज देशव्यापी बंदची हाक दिली होती या बंदम्ळे देशातल्या बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊन ग्राहकांची गैरसोय झाली या विलिनीकरणामुळे बँकांच्या व्यवसायाला काही फायदा होणार नाही उलट कर्मचारी आणि अधिकार्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल असं आज निदर्शनं करणार्या संघटनांनी सांगितलं नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली या दोघांमधे विविध विषयांवर सविस्तर निकोप चर्चा झाली बॅनर्जी यांच्या विचारांमधून मानवी सक्षमीकरणाबाबची त्यांची ओढ स्पष्टपणे जाणवते असं मोदी यांनी त्यानंतर ट्विटर संदेशात म्हटलं आहे विविध उच्च न्यायालयांमधे दाखल असलेली समाज माध्यमांवरच्या नियंत्रणाबाबतची सर्व प्रकरणं सर्वोच्च न्यायालयात वर्ग केली जावीत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले अशा प्रकारची मागणी करणारी याचिका फेसब्क आणि व्हॉट्सअॅपनं न्यायालयाकडे केली होती असं हस्तांतरण करायला आपला विरोध नसल्याचं तमिळनाडू सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे आधारच्या समाज माध्यमांबरोबरच्या जोडणीचं प्रकरण सध्या मद्रास उच्च न्यायालयात प्रलंबित आहे

सरकारी अधिकार्यांनी भेटी स्वीकारण्याबाबतची मर्यादा केंद्रसरकारनं वाढवली आहे नवीन नियमांन्सार अ आणि व श्रेणीतल्या अधिकार्यांना सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय पाच हजार रुपयापेक्षा जास्त मूल्याची भेट स्वीकारता येणार नाही यापूर्वी ही मर्यादा दीड हजार रुपये होती क श्रेणीतल्या अधिकार्यांसाठी ही मर्यादा पाचशे वरुन दोन हजार रुपये करण्यात आली आहे क श्रेणीमधे बहृतांश लिपीक वर्ग येतो तर अ आणि ब श्रेणीत राजपत्रित आणि अराज पत्रित अधिकारी मोडतात याखेरीज परदेशी पाहण्यांकड्रन मिळणार्या भेटवस्तू स्वीकारण्यासाठी पूर्वीची एक हजार रुपये मूल्याची मर्यादाही सरकारनं हटवली आहे

आज त्यांच्या पोलीस कोठडीची मूदत संपत होती महानगर दंडाधिकारी एस

शेख यांनी ती दोन दिवसांनी वाढवून दिली रांची इथला शेवटचा क्रिकेट कसोटी सामना जिंकत भारतान दक्षिण अफ्रिका संघाचा तीन शून्य असा ध्व्वा उडवला आहे

आज सकाळच्या सत्रात भारतान दक्षिण अफ्रिकेचे दोन फलंदाज पटापट बाद केले त्यांना कालच्या धावसंख्येत एकाही धावेची भर टाकता आली नाही आज सकाळी शाबाद नदीम यानं दोन गडी बाद करत भारताला विजय मिळवून दिला

मुंबईत अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी पोलिसामधे आपल्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे निराश होऊन रेल्वेगाडीखाली आत्महत्या केली कुर्ला नेहरुनगर परिसरातल्या एका मूलीचं अपहरण सात महिन्यांपूर्वी झालं त्याविषयी तिच्या वडिलांनी नेहरुनगर पोलीस ठाण्यामधे तक्रार नोंदवली होती

त्यांचं शव कुटुंबियांनी आज ताब्यात घेतलं पार्थिव अंतिम संस्कारांसाठी स्मशान भूमीकडे जात असताना शोक संतप्त जमावानं रास्तारोको केला पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला नंतर जमावानं पोलिसांवर दगडफेक केली त्यात पोलिसांची वाहनं आणि एका एसटी बसचं नुकसान झालं याप्रकारामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे आटपाडी कवठेमहांकाळ जत या दष्काळी तालुक्यातल्या नयांना पूर आला आहे दष्काळी भागातल्या अनेक गावातले नाले ओढे द्थडी भरून वाहत असून तलाव ओसंडून वाहत आहेत कवठेमहांकाळ तालुक्यात अग्रणी नदीला पूर आल्याने या मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे जत तालुक्यातही बोर नदीला पूर आला शिराळा आणि वाळवा तालुक्यात वारणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे भात ऊस सोयाबीन भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ध्वळे जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी पावसाचं वातावरण आहे शहरासह जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार सुरु होती धुळे शहरात सकाळी सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला

औरंगाबाद तसंच जालना जिल्ह्यातही आज जोरदार पाऊस झाला औरंगाबाद शहरात द्पारनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या जालना जिल्ह्यात आज सर्वदूर पाऊस झाला पालघर जिल्ह्यात सकाळ पासून पावसाचं वातावरण कायम आहे सकाळपासून कुठे कुठे अधून मधून रिमझिम पाऊस पडत आहे सध्या पालघरमध्ये सर्वत्र आभाळ अंधारून आलं आहे येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाइयातल्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे